केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय समिती नेमली आहे

पंतप्रधान सेराविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल सेराविक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण लीडरशीप पुरस्कार प्रदान करण्यात आला या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की कार्यक्षम धोरणं कायदे आणि नियमातील बदल यामुळं हवा पाणी यांच्या समस्यांना तोंड देणं शक्य आहे भारतीय संस्कृतीत नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य पद्धतीनं वापर करण्याचे धडे दिले जातात पंतप्रधानांनी यावेळी शेतीसाठी अत्याध्निक तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांची प्रशंसा केली

देशात तीन कोटी सत्तर लाख एल ईडी दिव्यांचा वापर होत आसल्याचं मोदी यांनी या वेळी नमूद केलं सेराविकचे संस्थापक डॉक्टर डेनियल येरागिन यांच्या वतीनं हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला हा पुरस्कार समर्पित केला पंतप्रधान गुजरात दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज केवाडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ होणाऱ्या संयुक्त कमांडर परिषदेत समारोपाचं भाषण करणार आहेत या परिषदेत प्रथमच जवान आणि कनिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत समारोपाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर

भदोरिया आणि नौदल प्रमुख अँडमिरल करमबिर सिंह हे देखील परिषदेत सहभागी होणार आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी काल या परिषदेला उपस्थित होते यंदाच्या परिषदेत तिन्ही सेना दलांच्या विविध पदांवरील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता

एन पी

बंदर प्रकल्प तंत्रज्ञान हस्तांतरण तसंच जे

झेड मधील भूखंडांचा विकास आदी साठी हे करार करण्यात आले आहेत नुकत्याच झालेल्या सागरी परिषदेत जे एन पी टी

त्या दृष्टीने टाकण्यात आलेलं हे पाउल आहे

द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य कायम राहणं आवश्यक असल्याचं मिस्री यांनी यावेळी सांगितलं सीमेवरील सैन्य माघारीच्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली यामध्ये उर्वरित भागांमधूनही सैन्य माघारी प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात आला

तरीही अद्यापपर्यंत संघर्ष बिंदूंवरील सैन्य माघारीच्या बाबत प्रगती झालेली नाही

दरम्यान फ्रीडम हाउस या संस्थेनं जनतेला असलेल्या स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताचा दर्जा कमी केल्याच्या वृत्ताबाबत विचारलं असता श्रीवास्तव यांनी संबंधित विश्लेषण चुकीचं आणि दिशाभूल करणारं असल्याचा दावा केला भारतात प्रस्थापित लोकशाही यंत्रणा असून आम्हाला याविषयावर इतर कोणाकडूनही प्रवचन ऐकायची गरज नाही असंही त्यांनी सुनावलं ट्रम्प सहकारी अटक अमेरिकेच्या एफबीआय या तपास संस्थेनं काल परराष्ट्र खात्यातील माजी अधिकारी फेडरिको क्लेन यांना अटक केली

क्लेन यांनी त्यादिवशी पोलिसांशी वाद घातला आणि झटापटही केली त्यामुळे जमावाला पांगविताना अडचणी आल्या

भारत पाकिस्तान पाकिस्तानबरोबरील वाद हे द्विपक्षीय आणि शांततामय चर्चेतूनच सोडवायला हवेत हे भारतानं काल स्पष्ट केलं भारताला पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांबरोबर संबंध सुरळीत हवे आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधी करारांचं काटेकोर पालन करण्याचा आणि हॉटलाईन संपर्क प्रस्थापित करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे या पार्श्वभूमीवर भारतानं हे स्पष्टीकरण दिलं आहे

बॉक्सिंग स्पेनमध्ये सुरू असलेल्या बॉक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्वे सतीश कुमार आणि आशिष कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

सतीशकुमार हा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला असून सुपर हेविवेट गटातून या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय मुष्टीयोद्धा आहे

स्विस ओपन स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी

सिंधू आणि किदंबी श्रीकांत यांनी आगेकूच सुरु ठेवत अनुक्रमे महिला आणि पुरुष गटात स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे स्वित्झर्लंडमधील बासेल इथं या स्पर्धा सुरु आहेत

नमस्कार